सर्वच प्रमुख पक्षांचे नेते प्रचाराच्या रणध्रमाळीत उतरले आहेत मतदारांना आश्वासनं देतानाच एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही होताना दिसत आहेत भाजपाचे अनेक राष्ट्रीय नेते राज्यातल्या प्रचारात सक्रीय होताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्वासार्हता आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं उत्तम काम यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्ण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूर जिल्ह्यात देवणी आणि नागपूरच्या हिगणा परिसरात प्रचार सभा घेतली फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यानं गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती केली असल्याचं भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे

नड्डा यांनी काल जालना जिल्ह्यातल्या अंबड इथं जाहीर सभेत सांगितलं तर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी काल रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं निवडणुकीत विरोधी पक्षाचं काहीच अस्तित्व दिसून येत नसल्याची राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील अशी पहिलीच निवडणूक असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशीम इथ प्रचार सभेत केली यावेळी फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात यूतीच्या काळात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला नागपूर तसच अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर इथंही फडणवीस यांची प्रचारसभा झाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नाशिक जिल्ह्यात येवला इथ आणि नंदूरबारमध्ये प्रचार सभा घेतली राज्यातल्या आदिवासींच्या आरक्षणला धक्का लागू देणार नाही तसच धनगर समाजाला न्याय हक्काने आरक्षण देवू असं आश्वासन ठाकरे यांनी दिलं युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांनी काल सातारा जिल्ह्यात दोन सभा घेतल्या रिपाई नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नाशिक पश्विम मतदार संघात सातपूर इथ प्रचार सभा झाली राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सोलापूर जिल्ह्यात बार्शी इथं जाहीर सभा घेतली आपल्या भाषणात त्यांनी भाजपा शिवसेनेवर टीकेची झोड उठवली बीड जिल्ह्यात गेवराई इथ घेतलेल्या सभेत ते म्हणाले की मला हा महाराष्ट्र तरूणाईच्या हातात द्यायचा आहे कारण मला पुढची पंचवीस वर्ष महाराष्ट्राचा कारभार सुरळीत करायचा आहे राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात वांबोरी इथ सभा घेत युती सरकारनं शिवाजी महाराजांच्या नावानं फसवी कर्जमाफी योजना काढली असा आरोप केला तर राज्यात पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला युती सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरल असून

अशी टीका त्यांनी यावेळी केली कॉप्रेसचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनीही काल लातूर तालुक्यातील भातांगळी इथ जाहीर सभा घेत यूती सरकारवर टीका केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कल्याणमध्ये प्रचार सभा घेतली कल्याण डोंबिवलीचा विकास झाला का असा सवाल करत त्यांनी युती सरकारवर निशाणा साधला वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल लातूरमधल्या जाहीर सभेत भाजपा सेना आणि काँप्रेसवरही टीकेची झोड उठवली अणे विकासाच्या मुदद्दावर काश्मीर आणि लद्दाख हे केंद्रशासित प्रदेश बनवता येऊ शकत असतील तर विदर्भासह अन्य छोट्या राज्याच्या निर्मितीबाबतही सरकार पावलं का उचलत नाही असा प्रश्न ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी उपस्थित केला आहे ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्द्यावर विदर्भ राज्य आघाडी महागठबंधन करून निवडणुकीच्या मैदानात उतरली असल्याचं अणे यांनी यावेळी सांगितलं

यदा बहतेक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडुन प्रघारासाठी ड्रोनचा वापर केला जात असून जाहीर सभा अथवा मोठ्या पदयात्रांचे ड्रोन द्वारे हवाई चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर टाकण्याचे प्रमाण वाढत चालले आहे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही ड्रोन चा वापर मोठ्या प्रमाणावर सुरु असून ड्रोन च्या मालक आणि चालकांनाही निवडणुकीच्या निमित्तानं चांगला भाव आला आहे एका अर्थाने यंदाचा प्रचार देखील हायटेक बनला असून मतदारांना त्याची किती भुरळ पडेल हे निवडणूक निकालादिवशीच स्पष्ट होईल

शिवसेना विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा काल मुंबईत पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाहीर करण्यात आला

राज्याच्या तिजोरीचा विचार करून पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं इंट्रो राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज जाणून घेऊया अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघाविषयी

अमरावतीत एका बाजूला रेल्वेसेवा आणि शिक्षणाच्या चांगल्या सुविधा असतानाही मेळघाटासारख्या आदिवासी भागात दसरीकडे कुपोषित बालकांच्या मृत्युंमुळे हा जिल्हा ओळखला जातो आहे

त्यामुळे राजकीय पक्षांनी या निवडणुकीत अधिक जागा जिंकण्यासाठी रस्सीखेच न करता स्थानिक प्रश्न सोडवावेत अशी इथल्या सामान्य मतदारांची भावना आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून संतोष गोगले भावे प्रस्कार सांगर्लोच्या अखिल भारतीय नाट्य विद्या मंदिर संस्थेतफे दिला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटुंगडी यांना जाहीर झाला आहे

हिंदी मराठी आणि तेलुगूमध्ये नाटक चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमांमध्ये रोहिणी हट्टंगडी यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे

प्ण्यतिथी अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर इथं श्री बसवलिंगेश्वर स्वामींच्या पूण्यतिथीनिमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रकर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येनं भाविक या कार्यक्रमांना उपस्थित होते भारत चीन भारत आणि चीन संबंधांचा नवा अध्याय सुरु करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या शिखर बैठकीचा काल समारोप झाला

आज कर्णधार विराट कोहली पाहूण्यांना फॉलोअॅन देतो की दूसऱ्या डावात फलंदाजी घेऊन आघाडी वाढवण्याला प्राधान्य देतो हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी काल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आजही पश्विम आणि मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या कोजागरीच्या पौर्णिमेच्या चंद्रावरही पावसाच्या ढगांच सावट असू शकतं मराठवाड्यात मात्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे